रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था असून त्यांनीच नेमलेल्या विमल जालान समितीच्या शिफारसीनुसार हा निधी दिला जात आहे ही शिफारस करण्यापूर्वी समितीने सर्व बाबी तपासल्या आहेत त्यामुळं आता त्या निधीवरून चोरी आणि दरोडा घातला जात असल्यासारखे बेछूट आरोप करणे कोणालाही शोभणारे नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर याबद्दल काहीही बोलण्यापूर्वी देशाचे अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांशी आधी चर्चा करावी मगच बोलावे असं खुलं आव्हान सीतारामन यांनी दिलं देशातील सूक्ष्म छोटा लघु किंवा मोठा कोणताही उद्योग असला तरी उद्योजकाला आपला व्यवसाय सचोटीने आणि प्रामाणिकपणे करता आला पाहिजे त्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण करणे ही केंद्राची भूमिका असल्याचं सीतारमण यांनी स्पष्ट केलं पुण्यातील काही उदयोजक संघटनांनी आज आपली भेट घेतली मात्र त्यावेळी केवळ जी एस टी प्रणालीच्या सुलभीकरणावर चर्चा झाल्याचं सीतारामन म्हणाल्या

गेल्या काही वर्षांपासून श्रेणी बक आणि ड मधील कर्मचार्यांची भरती केलेली नाही अनेकांना अद्यापही पदोन्नती मिळालेली नाही कार्यालयात पायाभूत सेवासुविधा नाहीत त्यामुळे कर्मचार्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे संघटनेचे पुणे विभागाचे सचिव सुरेशबाबू के

कंपनी किंवा संस्थांनी त्यांच्याकडील कंत्राटदारांची संपूर्ण माहिती तसेच कंत्राटदार जमा करीत असलेली पीएफची रक्कम आणि एकूण कर्मचारी संख्या यासंबधीची माहिती पीएफ कार्यालयास देणे अनिवार्य करण्यात आले आहे पुणे विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अतुल कोतकर म्हणाले की काही कंपन्या कंत्राटदारांची नेमणूक करतात ते कंत्राटदार त्यांच्याकडील कर्मचार्यांची पीएफ ची रक्कम पीएफ कार्यालयात जमा करतात उदाहरणार्थ पुणे महानगरपालिका विमानतळ प्राधिकरण रेल्वे एमएसईबी या सारख्या संस्था किंवा कंपन्यांना प्रिन्सिपल एम्प्लॉयर असे म्हटले जाते कंत्राटदार कर्मचार्यांच्या पीएफची रक्कम वेळेत जमा करीत आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी त्या संस्था आणि कंपन्यांची आहे मात्र अनेकदा कंत्राटदार पीएफची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे आता प्रिन्सिपल एम्प्लॉयर पोर्टलवर सर्व माहिती अपलोड करणे बंधनकारक केले आहे

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्यावतीनं जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा सुरु आहेत आज युवा प्रकारात मुलांच्या गटात सनत बोकील यानं विजेतेपद पटकावलं तर मुलींमध्ये सलोनी शहा आणि ईशा जोशी यांनी अंतिम फेरीत धडक मारली असुन यांच्यात उद्या जेतेपदासाठी लढत होईल पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन टेनिस संघनटेच्यावतीनं कुमार गटाच्या जिल्हास्तरीय मानांकन टेनिस स्पर्धा सुरु आहेत आज अंतिम लढती पार पडल्या

बुद्धिबळपटुंचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवू असं आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री अशिष शेलार यांनी आज पुण्यात बुद्धिबळपटुंना दिलं ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे स्वाती घाटे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपट् शशिकांत कुतवळ यांनी शेलार यांची भेट घेऊन बुद्धिबळपट्टंच्या विविध समस्यांबाबत एक निवेदन दिलं बक्षिसांच्या प्रलंबित मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल असंही शेलार यांनी यावेळी नमुद केलं तर हा होता आजचा पुणे वृतांत

नमस्कार